प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यां परिषदेचं उद्घाटन करतील पृथ्वीला जोडणाऱ्या या स्थलांतरीत प्रजातीचं त्यांच्या घरी स्वागत आहे अशी परिषदेची संकल्पना आहे या संमेलनादरम्यान एका विशेष दालनात वन्यजीवांच्या संवर्धनासाठीच्या उपयुक्त पद्धतींचं सादरीकरण केलं जाणार आहेत

शेतकऱ्यांच्या आर्थिक परिस्थितीवर देखरेख ठेवण्यासाठी एक स्वतंत्र प्राधिकरणाची स्थापन करण्याचा राज्य सरकारचा विचार असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी दिली आहे ते काल पूण्यात बातमीदारांशी बोलत होते या प्राधिकरणामुळे सरकारला शेतकऱ्यांच्या त्या त्या वेळच्या आर्थिक परिस्थितीविषयी समजून घेणं आणि त्यानुसार आवश्यक उपाययोजना करण्यात मदत होईल असं चव्हाण यांनी सांगितलं

रत्नागिरीत नाणार इथं प्रस्तावित रिफायनरीबद्दल शिवसेनेची भूमिका बदललेली नसल्याचं शिवसेना नेते आणि राज्याचे मंत्री सुभाष देसाई यांनी स्पष्ट केलं आहे ते काल धुळे इथं बातमीदारांशी बोलत होते शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामना या वृत्तपत्राच्या कोकण आवृत्तीत शनिवारच्या अंकात नाणार प्रकल्पाचे लाभ सांगणारी जाहिरात आली होती त्यावरून या प्रकल्पावर शिवसेनं भूमिका बदलली असल्याची अटकळ राजकीय वर्तृळात बांधली गेली मात्र या प्रकल्पाला शिवसेनेचा विरोध कायम असल्याचं देसाई यांनी स्पष्ट केलं

काल संध्याकाळी जोडमोहा मार्गावर वाढोणा इथं ही घटना घडली कोटेश्वर देवस्थानाजवळ नदी पात्रात अस्थी विसर्जन करून मालवाहू वाहनानं हे सर्वजण परत येत होते तेव्हा वाहन चालकाचं नियंत्रण जाऊन त्यांची गाडी झाडाला धडकून खोल खड्ड्यात कोसळली

जखमींवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत गडचिरोतल्या आरमोरी तालुक्यातल्या एका मतीमंद युवतीवर अतिप्रसंग करणाऱ्या पाच जणांवर आरमोरी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे या मुलीच्या असाहाय्यतेचा फायदा घेत या पाच जणांनी तिच्यावर अनेकदा अतिप्रसंग केल्याची माहिती पोलीसांनी दिली आहे मागीच्या एक वर्षापासून हा प्रकार सुरु असल्याचं पोलीसांनी सांगितलं आकाशवाणीच्या वृत्तसेवा विभागातर्फे सादर होणाऱ्या पब्लिक स्पीक कार्यक्रमात आज मिशन इंद्रधनूष सम्पूर्ण टीकाकरण याविषयावर चर्चा होणार आहे आकाशवाणीच्या एफ

या ट्विट हॅडलवर देखील प्रश्न विचारता येतील